आता ती दररोज नवा उच्चांक प्रस्थापित करते आहे

गेले काही दिवस बरे होणार्या रुग्णांची संख्या नवबाधितांपेक्षा बरीच कमी असल्यानं उपचाराधीन रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढते आहे आणि रुग्ण बरे होण्याचं प्रमाण घटतं आहे

उपचाराधीन रुग्णांच्या संख्येतील वाढीचा वेगही चिंता वाढवणारा आहे

राज्यात कोरोना बळींची दैनंदिन संख्याही पुन्हा शंभरीच्या आसपास पोहोच् लागली आहे

सर्वाधिक नवबाधित सातत्यानं मुंबई पुणे परिसरातच आढळत असले तरी या शहरांसह पश्चिम महाराष्ट्रातल्या आणि उत्तर कोकणातल्या जिल्ह्यांनी अद्याप सप्टेबर मधील रुग्णसंख्येचं शिखर गाठलेलं नाही पूर्व विदर्भातल्या गडचिरोली चंद्रपूर गोंदियासह दक्षिण कोकणातल्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातला रुग्णवाढीचा दर राज्यात सर्वात कमी आहे

जर संपूर्ण टाळेबंदी करण्याची वेळ येऊ द्यायची नसेल तर राज्य सरकारनं दिलेल्या नियमांची कठोरपणे अंमलबजावणी केली पाहिजे सार्वजनिक ठिकाणी नियमांचा भंग करणाऱ्यांना कोणतीही सूट देता कामा नये असं स्पष्ट मत या गटानं व्यक्त केलं आहे सार्वजनिक ठिकाणी गर्दी आढळल्यास लोकांची अचानकपणे कोरोना चाचणी करणं आवश्यक असून त्यामुळे संभाव्य प्रसार रोखण्यास मदत होऊ शकेल असा विश्वास या गटाकडून व्यक्त करण्यात आला आहे याचसोबत लसीकरणाची मोहीम अधिक व्यापक बनवण्यासाठी शहराबरोबरच ग्रामीण भागात अधिक लसीकरण केंद्रे सुरु करून समाजाच्या सर्व गटातील लोकांचं लसीकरण करण्याच्या दृष्टीनं नियोजन करण्याची गरज गटाने अधोरेखित केली आहे

मतदानाची वेळ सकाळी सात ते संध्याकाळी सातपर्यंत राहील कोरोनामुळे ही निवडणूक आव्हानात्मक असून केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सर्व सूचनांचे काटेकोर पालन करून ही निवडणूक पार पाड्र असं ते म्हणाले निवडणुकीचे काम काटेकोर व्हावे मतदानाची टक्केवारी वाढावी आणि गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी त्यांनी विविध सूचना दिल्या असून कोरोना प्रसार रोखण्यासाठी मतदान केंद्रांवर आरोग्य पथकं देखील नेमण्यात येणार आहेत निवडणुकीसाठी नियुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं तपासणी अंती कोरोना प्रतिबंधिक लसीकरण होणार आहे कोरोना अकोला अकोला जिल्ह्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत मागील दोन महिन्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे

ग्रामीण भागाच्या तुलनेत महापालिका क्षेत्रात मृत्यूचं प्रमाण जास्त असल्यामुळे अधिक खबरदारी घेण्याची गरज तज्ञांनी व्यक्त केली आहे रुग्ण संख्या वाढल्यानं रुग्णालयांमध्ये खाटांची संख्याही वाढविण्यात आली आहे पण मुळात अनेक रुग्ण कोरोना चाचणीच टाळत असल्यानं या दिरंगाईमुळे त्यांची प्रकृती चिंताजनक होत आहे नागरिकांनी वेळीच खबरदारी न बाळगल्यास मृत्यूचा हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आरोग्य विभागानं व्यक्त केली आहे संजय बनसोडे लातर लातूर जिल्ह्यात उदगीर इथे पाणीपूरवठा आणि स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात आलं उदगीर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटूरे यांनाही यावेळी लस देण्यात आली आरोग्य विभागानं जिल्ह्यातील प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाचं लसीकरण करून त्यांची प्रतिकार शक्ती वाढवावी असं आवाहन बनसोडे यांनी या वेळी केलं मारूक वाटप लातर लातूर जिल्ह्याचे संपर्कमंत्री अमित देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त लातूर शहर जिल्हा काँप्रेस कमिटीच्या वतीनं सिटी बस मधील प्रवाशांना मोफत मास्क वाटप करून बसमध्ये कायमस्वरूपी सॅनिटायझर सुविधा बॉक्स बसविण्यात आले तसेच गंजगोलाई लातूर येथील फळ भाजी विक्रेते आणि इतर व्यापाऱ्यांना सुद्धा मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप करण्यात आलं गुहविलगीकरण पणे गृह विलगीकरणात असलेले रुग्ण घराबाहेर पडत असल्यामुळे पुणे जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला आहे त्यामुळे यापुढे बाधितांना कोविड सेंटरमध्येच थांबवून उपचार देण्याचा विचार समोर आला आहे याबाबत जिल्हा प्रशासनाकडून लवकरच निर्णय घेण्यात येणार असून त्याची अंमलबजावणी केली जाणार असल्याचं काल सांगण्यात आलं